नवी दिल्लीत सुरु असलेल्या आतंरराष्ट्रीय उर्जा परिषदेदरम्यान यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्ष या करण्यात आल्या या तेलशृध्दीकरण प्रकल्पाबरोबरच या क्षेत्रातल्या नव्या संधींचा शोध अराम्को घेत असून भारताला गुंतवणूकीसाठी सौदी नेहमीच प्राधान्य देईल असं सौदीचे तेल मंत्री खलिद ए अल फलिह यांनी सांगितलं

बीपीसीएल एचपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांकडे असणार आहे समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाजातून जातीय भेदभाव दूर करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण योगदान दिल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जोतिबा फुले यांनी रित्रयांना समान दर्जा देण्यासाठी तसंच त्यांच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख आणि गुहागर नगर पंचायतींसाठी मतदान सुरु आहे

ब्लडाणा जिल्हयात नाफेडमार्फत सुरू असलेली तूर खरेदी जागे अभावी ठप्प झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यात नाफेडमार्फत सव्वातीन लाख क्विंटलची खरेदी झाली आहे मात्र तूर ठेवायला जागाच नसल्याने शेगाव वगळता जिल्हाभरातील तूर खरेदी बंद पडली आहे

गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाशिम जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रियेला शेतकऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू अं महालक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे डहाणू तालुक्यात मुंबई अहमदाबाद महामार्गालगत वसलेल्या या देवस्थानच्या यात्रेला चक्तशूद्ध पौर्णिमेपासून सुरुवात होते

तसंच परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

तहसीलदार वध्योली पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली

छत्तीसगड शासन भारतीय रेल्वे आणि महानिर्मिती यांची संयुक्त एसपीव्ही तयार करण्यात आली